माजी राष्टपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आज शिक्षक दिन म्हणून साजरी होत आहे त्यानिमित्त आयोजित शिक्षक प्रस्कार वितरण समारंभात ते बोलत होते

आपल्या परंपरेमधे गुरुचं स्थान सर्वोच्च मानलं गेलं असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाले राज्यातले दोन शिक्षक अहमदनगर जिल्ह्यातले नारायण मंगलाराम आणि मुंबईच्या संगीता सोहोनी यांचा प्रस्कार विजेत्यांमधे समावेश आहे कोरोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून यंदा या पुरस्कारांचं वितरण केलं

शिक्षकांचे कठोर परिश्रम आणि देश घडवण्यातल्या त्यांच्या योगदानाबद्दल देश कृतज्ञ असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांबद्दल त्यांचं आपण आभार मानतो असंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे

पाकिस्तानच्या सैन्यानं शस्त्रसंधीचं पुन्हा उल्लघंन करत आज सकाळी जम्मू काश्मिरमधल्या पूंछ जिल्ह्यातल्या किर्णी शहापूर आणि देगवार परिसरात नियंत्रण रेषेजवळ गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला या हल्याला भारतीय सैन्यानं चोख प्रत्यूत्तर दिलं असल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली आहे

त्याची या प्रकरणामध्ये साक्षीदार म्हणून चौकशी केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे दरम्यान या प्रकरणामधे अंमली पदार्थ विक्री प्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं काल मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतसिंहचा गृह व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा यांना काल अटक केली आहे

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून कोरोना विषाणुच्या रूग्ण संख्येत वाढ होत असल्यानं प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

शहरातल्या एका मंगल कार्यालयात उसतोड मजुरांच्या प्रश्नासंदर्भात आमदार धस यांनी काल मेळावा घेतला होता जिल्ह्यात जमावबंदी असतानाही या मेळाव्याला नागरिक मोठ्या संख्येन उपस्थित होते त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्याअतर्गत गुन्हे दाखल केल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे पालघर जिल्ह्याला मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे दोन सौम्य धक्के बसले

तलसारी तालुक्यामधे बसलेल्या भूकपाच्या धक्क्यानंतर लोक काही काळ रस्त्यावर आले होते आणि भीतीचं वातावरण होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा अशी मागणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली आहे त्यांनी या मागणीचं पत्र केंद्रीय सांस्क्रतिक राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांना पाठवल आहे